जनौषधी दिनानिमित्त जावडेकर यांनी आज पृण्याच्या कोथरूड परिसरातील जनौषधी केंद्राला भेट देऊन पाहणी केली त्याचबरोबर यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देश्रन केलेल्या भाषणाचा त्यांनी या केंद्रात बसून लाभ घेतला या पूर्वीही अनेक चळवळींचं केंद्र राहिलेल्या पृण्यातूनच जेनेरिक औषधांची चळवळही आपण सुरू करणार असून त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांची भेट घेणार असल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले काही दुर्धर किंवा गुंतागुंतीचे आजार वगळता अन्य सामान्य आजारांवर डॉक्टरांनी जेनेरिक औषधच लिहून द्यावीत त्याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होईल असं जावडेकर यांनी स्पष्ट केलं महापालिकेच्या दवाखान्यातून यापुढील काळात जेनेरिक औषधं दिली जातील असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितलं या केंद्राच्या संचालकांबरोबरच केंद्राशी संलग्न वैद्यकीय व्यावसायिकही यावेळी उपस्थित होते

या वर्षभरात कोरोनाचा जीवघेणा प्राद्भाव आणि त्यामुळं जारी करावी लागलेली टाळेबंदी आपण अन्भवली पण त्यापासून पुरेसा बोध मात्र घेतलेला नाही त्यामुळंच वर्षभरानंतर पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असुन अजूनही कोरोनाविषयक नियमावलीचं पालन करण्यासाठी नागरिकांवर सक्ती करण्याचीच वेळ येत आहे

दरम्यान वाढत्या संसर्गामुळे पुणे शहरात गेल्या महिनाभरापासून भीतीचं वातावरण असलं तरीही गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात करोनाबाधितांच्या वाढीचा दर कमी झाला आहे नागरिकांनी अधिक खबरदारी घेतल्यास पुढील आठवड्यात हा दर आणखी कमी होऊन पुणेकरांवरील संभाव्य निर्बंध टाळण्यास मदत होणार आहे शहरात नव्या करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत मृत्यूदर नियंत्रणात असल्याचं गेल्या दहा दिवसांतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे गंभीर रुग्णांपेक्षा लक्षणंविरहित किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या तुलनेत जास्त आहे शहरातील मृत्यूदर नियंत्रणात असल्याचंही दिसत आहे हा कल कायम राहिल्यास संसर्ग घटल्याचा तो संकेत ठरेल

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी कोणत्याही जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नाही परंतु नेहमीप्रमाणे पूजन अर्चन करून तसच घरोघरी भक्तांनी राम नाम जपाचं आयोजन करून साधेपणानं दासनवमी साजरी केली सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयं बंद असल्यानं प्रत्यक्ष परिषदांचं आयोजन शक्य नाही मात्र चिंचवड इथल्या यशस्वी एज़्केशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स तर्फे तंत्रज्ञानाच्या मदतीन ऑनलाईन पद्धतीनं व्यवस्थापन शास्त्रातील नावोन्मेश या विषयावरील आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परीषदेचं आयोजन केलं आहे

अन्य फळभाज्यांचे भाव टिक्न आहेत पालेभाज्यांमध्ये काहीशी मंदी असल्यानं त्यांच्या भावात सलग तिसऱ्या आठवड्यात ही घट नोंदवण्यात आली उन्हाचा चटका वाढल्यानं फळ बाजारात लिंबाच्या भावात गोणी मागे पन्नास रुपयांची वाढ झाली तर खरब्रज डाळिंब पपई कलिंगड यांची आवक आणि मागणी वाढली असून भाव मात्र स्थिर आहेत हवामान प्णे शहर आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं

उद्या सुद्धा आकाश निरभ्र राहील

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत